मॉरीशस भारताचे मित्र राष्ट्रांशी असलेले संबंध परस्पर विश्वास आणि विकासावर आधारित आहेत आणि हे संबंध निभावताना भारत कधीही नफ्यातोट्याचा विचार करत नाही असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं मॉरीशसमधल्या सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांच्या हस्ते द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते

वदेभारत परदेशात अडकलेल्या भारतियांना मायदेशी परत आणण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या वंदे भारत मिशनचा पाचवा टप्पा उद्यापासून सुरू होत आहे

मुख्यमंत्री पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पुण्याला भेट दिली पुण्यातील विधानभवन सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन आणि नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका पार पाडावी असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केलं जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असून त्यांच्यावर उपचार होण्याच्या दृष्टिने बेडची संख्या वाढविणे गरजेचे आहे यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यायला हवा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यासाठी शासनातर्फे महापालिकांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलं या बैठकीला उपमुख्यमंत्री तसंच जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार महापौर मुरलीधर मोहोळ विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते निशंक देशाचं नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शालेय आणि उच्च शिक्षण व्यवस्थेत क्रांतीकारक बदल घडवून आणेल असा विश्वास मन्ष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी व्यक्त केला आहे प्रत्येक मुलासाठी संधीची दारं खुली करणं हा या धोरणामागचा उद्देश असल्याचं निशंक यांनी काल आकाशवाणीला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितलं सहाव्या इयत्तेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास घडवून आणण्यावर भर असेल त्यामुळे बारावीपर्यंत त्यांच्यात आवश्यक कौशल्यांचा विकास झालेला असेल असं ते म्हणाले पणे विद्यापीठ अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नव्या धोरणाला अनुसरून असणारे बीए लिबरल आर्ट्स बी एस्सी ब्लेंडेड आणि मास्टर ऑफ डिझाइन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु आहे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे बीए गेल्या वर्षीपासून विविध विषय आणि विद्याशाखांमधील आंतरसंबंध समजून घेऊन प्रत्यक्षातील प्रश्नाची समग्र उत्तरे शोधण्यावर भर देणारे बीए लिबरल आर्ट्स बी एस्सी ब्लेंडेड आणि मास्टर ऑफ डिझाइन हे तीन अभिनव अभ्यासक्रम गेल्या वर्षीपासून सुरु झाले आहेत विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या नवीन शिक्षण धोरणामध्ये लिबरल आर्टस्च्या शिक्षणावर जास्त भर देण्यात आला आहे भविष्यातील पदवी पर्यंतचे शिक्षण हे मुख्यत्वे करून लिबरल आर्टस्च्या तत्वांवर भर देऊन करण्यात यावे अशी शिफारस या नवीन शिक्षण धोरणात करण्यात आलेली आहे एखाद्या प्रश्नाकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून बघण्याच्या शिकवणीमुळे लिबरल आर्ट्स शिक्षणाची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक उद्योगांत विशेषतः डिजिटल क्षेत्रातील उद्योगांत प्राधान्य मिळत आहे

आकाशवाणी बातम्यासंसाठी संतोष गोगले पुणे

ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर पियष गोयल येत्या दोन वर्षात ऑप्टिक फायबरचं जाळं देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचं सरकारचं उद्दीष्ट आहे असं वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी काल सांगितलं भारतीय व्यापार आणि उद्योग महासंघाच्या वतीनं आयोजित आत्मनिर्भर भारतासाठी व्यवसाय सुलभतेच्या दिशेनं वाटचाल या विषयावरील परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते उद्योग व्यवसायांसाठी एक खिडकी योजना लवकरच निश्चितपणे पूर्णत्वाला जाईल असा निर्वाळा त्यांनी या अंकीकृत परिषदेत दिला भारत चीन भारत चीन सीमेवरील सैन्य मागे घेण्याची प्रक्रीया अजून पूर्ण झालेली नाही असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल स्पष्ट केलं ही प्रक्रिया प्रगतिपथावर असून लवकरच दोन्ही देशांमध्ये कमांडर पातळीवरील चर्चेची पुढची फेरी लवकरच होईल असं या मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी काल दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं दोन्ही देशांमधील चांगल्या संबधांसाठी सीमेवर शांतता गरजेची आहे हे लक्षात घेऊन चीननं याआधीच्या बैठकांमध्ये ठरल्यानुसार सैन्य माघारीच्या दिशेनं आवश्यक पावलं उचलावीत अशी भारताची अपेक्षा असल्याचं ते म्हणाले हुज सौदी अरेबियामध्ये पाच दिवसांच्या पारंपरिक हज यात्रेला आज सुरवात झाली कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियामध्ये केवळ एक हजार भाविक हज यात्रा करत आहेत

या वर्षी हज यात्रेकरूना पाठव् नये अशी विनंती सौदी प्रशासनानं भारताला केली होती त्यानुसार हज यात्रेकरूना न पाठवण्याचा निर्णय घेतला गेला गेल्या वर्षी सुमारे दोन लाख भारतीयांनी हज यात्रा केली होती

एका तिकिटावर प्रस्तावित राम मंदिराचं चित्र असेल तर दुसऱ्या तिकिटावर अन्य देशातील रामायणाच्या कथेवर आधारित कलाकृती रेखाटण्यात आली आहे अयोध्या संशोधन संस्थेचे संचालक वाय पी सिंग यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे कृषीमंत्री राज्यात युरीया खताला असलेली मागणी पाहता केंद्र सरकारकडे पाच लाख मेट्रीक टन अतिरिक्त युरिया साठा देण्याची मागणी करण्यात आली आहे असं सांगून राज्यातील शेतकऱ्यांना यूरीया कमी पडणार नाहीअसा दिलासा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी काल दिला

नाना पटोले शेतकऱ्यांना सदोष निकृष्ट बियाणं खतं आणि पिकविमा याबाबतच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी राज्यघटनेतील कलमानुसार न्यायाधिकरण स्थापन करता येईल असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले काल म्हणाले असं न्यायाधिकरण स्थापन करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल तसंच यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकारण प्राधान्याने करता येईल असं यासंदर्भात मुंबईत आयोजित केलेल्या उच्चस्तरीय बैठकीत पटोले यांनी सांगितलं

यावर्षी हे प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांच्या आणि ऑनलाइन मुलाखतीच्या आधारावर केले जाणार आहेत

अभ्यासक्रमाचं प्रथम सत्र ऑनलाइन पद्धतीनं होणार आहे

राज्याचे कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी काल मुंबईत ही माहिती दिली मनपा मुंबई महापालिका शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाची दिशा निश्चित करताना सनदी परीक्षेला प्राधान्य देऊन सनदी अधिकारी व्हावं असं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले बहन्मुंबई महानगरपालिका शाळांतील माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार भायखळा येथील महापौर निवासस्थानी काल आयोजित करण्यात आला होता

दरवर्षी राखी टपाल हाताळण्यासाठी टपाल विभाग विशेष काळजी घेतो यावर्षीदेखील राखी टपाल बुकिंग प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था महाराष्ट्रातील सर्व डाक घरांतून करण्यात आली असल्याचं टपाल विभागानं कळवलं आहे रिलायन्स ताबा येस बँकेनं उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर समूहाचं मुख्यालय रिलायन्स सेंटर ताब्यात घेतलं आहे

दुर्घटना यवतमाळ जिल्ह्यात कोदूर्ली गावात कूलरमुळे विजेचा धक्का लागून काल तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाला आई वडील कामासाठी बाहेर गेले असता कूलर सुरू करताना मोठ्या बहिणीला विजेचा धक्का बसलेला पाहून तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या छोट्या दोन बहिणींनाही विजेचा धक्का बसला दुर्घटना जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे साकेगावातील सासू सुना वाहून गेल्याची घटना काल सकाळी घडली या दोघी नदी पात्रात वाळू गाळण्याचे काम करत होत्या काल पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्या वाहून गेल्या या दोन्ही महिलांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे बकरी ईद बकरी ईदनिमित्त पशुविक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी आपल्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे बकऱ्यांची खूली विक्री करण्यास परवानगी नसल्यामुळे बकऱ्यांना विक्रीसाठी घेऊन आलेले शेकडो ट्रक मुंबईबाहेर अडकले आहेत यातील बऱ्याच बकऱ्या उपासमारीमुळे मेल्या असून त्याची भरपाई मिळावी अशी या विक्रेत्यांची मागणी आहे शकंतला देवी भारतीय गणितज्ञ शकूंतला देवी यांनी सर्वात वेगवान संगणना केल्यानंतर तब्बल चाळीस वर्षांनी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसनं त्यांच्या विक्रमाची दखल घेतली आहे

त्याची गिनिज बुकन काल नोंद केली

तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार